लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातला प्रचार तापला सर्व वरिष्ठ नख्यिंच्या ठिकठिकाणी सभा आणि पदयात्रा

प्रधानमंत्री आणि भाजपाच उत्यात नसा उरेंद्र मोदी यांचा वाराणसीत विशाल रोड शो

दशीच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात लैंगिक शोषणाच आरोप होण्यामागक्काही कारस्थान आहक्का याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती ए

बनारस हिंदू विद्यापीठापासून सुरु झालद्वी ही मिखणूक गंगा नदीच्या दशाश्वमधीघाटावर विसर्जित झाली मोदी उद्या वाराणसीतून आपला उमद्विारी अर्ज दाखल करतील

आपल्या पक्षानं दहशतवादाविरोधात कठोर धोरण अवलंबल्याचं सांगून दहशतवाद रोखण्यासाठी विरोधकांकडविम नीती नाही अशी टिका त्यांनी कळी

उत्तरप्रदधात बुंदलिखंड भागातला प्रस्तावित एक्सप्रस्त्रि आणि डिफन्स कॉरिडॉर यामुळ मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल असा विश्वास त्यांनी यावछी व्यक्त कला

तस्विद्धा प्रधानमंत्री होण्याचं स्वप्न बघत आहत असा टोमणा त्यांनी विरोधी पक्षीयांना मारला

वाराणसीवासियांची सद्या करण्याचा आणि गंगा नदी स्वच्छ करण्याचा निर्धार प्रत्यक्षात आणण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्णपण अपयशी ठरल आहेत

नवी दिल्ली शिं पत्रकारांशी बोलताना काँग्रस्त प्रवक्त्या रागिणी नायक यांनी सांगितलं की प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत मोदी यांनी चार गावं दत्तक घरिमी होती मात्र या गावांच्या विकासावर प्रधानमंत्री निधीतून एक पप्पिही खर्च क्ला नाही असं माहिती अधिकार चौकशीतनं बाह आलं आह अमक्ती आणि रायबर स्त्रीसंदर्भात भाजपा मोठ्या प्रमाणात अफवा पसरवत आहा असा आरोप करून नायक यांनी वाराणसी मतदारसंघात एक कारखानाही उभारला नाही असंही सांगितलं किमान उत्पन्नाची हमी दग्गीच्या आपल्या न्याय या योजनस्त्रीठी आपण अर्थतज्ञांशी भरपूर चर्चा कल्याचं काँग्रस्तीअध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहात्रिक्रिज दुपारी अजमर डिं एका प्रचारसभरत्रिलत होत जोटबंदी तसंच जीएसटीमुळज्रीब कामगार वर्ग आणि छोट्या व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला होता मात्र आपल्या न्याय योजनघ्या त्यांना उपयोग होईल असंही त्यांनी सांगितलं

समाजवादी पक्ष बहुजन समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल आघाडीच्या नख्यांनी आज केंद्रातल्या भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं

उत्तर प्रदध्येत कनौज श्रिएका संयुक्त प्रचार सभतीया आघाडीच्या नस्यिांची भाषणं झाली केंद्रातल्या भाजपा सरकारनं जनतली दिलसीएकही वचन पूर्ण कळि नाही असं बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपल्या भाषणात सांगितलं काँग्रस्त पक्ष सत्तत असताना त्यांनी बाबासाहब आंबहकरांना भारतरत्न दिलं नाही असं सांगून त्यांनी काँग्रस्तीपक्षावरही यावळी टीका कली

पटनाईक यांच्या समितीची स्थापना क्वी

सागरी क्षम्रतिल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा उचित वापर करण्याचं आवाहन सीतारामन् यांनी यावळी कलि

नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी ही परिषदली संबोधित कलि रशिया आणि उत्तर कोरिया दरम्यान संबंध दृढ करण्याचा संकल्प व्लादिवोस्तोक श्वे झालखि बळकीत उभय राष्ट्रांच्या प्रमुखांनी कला

कोरियन द्वीपकल्पावर आण्विक दृष्टया तणाव कमी करण्यासाठी किम करत असलख्खा प्रयत्नांचं पुतीन यांनी कौतुक क्लि

सिंधू सायना नहवाल आणि समीर वर्मा यांनी आपापल सिमन सिंकून आज उपान्त्यपूर्व परीत धडक मारली

कविंदर सिंग बिश्त दीपक सिंग आशिश कुमार आणि पूजा राणी यांचा त्यात समावधी आह्येल सरितादक्ती आणि मनिषा या दोघींना मात्र कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं